नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेनं उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण न मिळाल्यास शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली या विधेयकाला विरोध करणं म्हणजे राष्ट्रद्रोही असल्याचं समजणं चूक आहे असं सांगून उद्दव ठाकरे यांनी किती निर्वासिताना सरकार नागरिकत्व देणार आहे ते कुठे राहणार आहेत या विधेयकात श्रीलंकेतून आलेल्या तामिळांचा समावेश का केला नाही असे अनेक प्रश्न आज उपस्थित केले नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने व्यक्त केलेली मतं अयोग्य आणि अप्रस्तूत असल्याचं भारतानं म्हटलं आहे परराष्ट्र मंत्राल्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आयोगाची मतं पूर्वग्रहद्षीत आणि विषयाची माहिती घेतल्याशिवाय व्यक्त झाली असून त्याला कुठलाही आधार नाही असं म्हटलं आहे या विधेयकामुळे तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे कोणाचही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रती क्विंटल पाचशे रुपयांचं अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली

मानवाधिकारांच्या अधिक मजबुतीसाठी तसंच प्रभावी अंमलबजावणीसाठी समाजानं एकत्रित प्रयत्न करायला हवेत असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

समाजात सध्या महिलांविरुद्धच्या अत्याचारांमधे मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून समाजात समान अधिकार अंमलात आणले जात आहेत की नाही यावर पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचं मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं गेल्या साडेपाच वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार विषयक चर्चांमधे भारतानं कायम देशहिताला प्राधान्य दिलं असं वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी आज राज्यसभेत सांगितलं क्षेत्रिय समग्र आर्थिक भागीदारी विषयक देशाची स्थितीवर ते उत्तर देत होते भारतानं आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय सेवा पोचवण्याच्या दृष्टीनं देशानं बाजू भक्कम केली

करविषयक करारांद्वारे मिळालेली माहिती गोपनीय राखली जाते असं ते म्हणाले

एका लेखी प्रशाच्या उत्तरात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली

हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत एका प्रशाला उत्तर देताना दिली राज्यसूचीमधून भूजल समवर्ती सूचीमधे आणायचा सरकारचा विचार नसल्याचं जलशक्तिमंत्री गजेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितलं भू जलसंबंधी विस्तृत विचारानंतर भू जल राज्यसूचीत ठेवायचा निर्णय झाला मात्र ही व्यवस्थाच चालू रहवी असा सरकारचा विचार आहे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिस या टप्प्याच्या प्रचार आज संपला येत्या गुरुवारी आठ जिल्ह्यातल्या सतरा मतदारसंघात या टप्प्यातलं मतदान होणार आहे

स्पेनची राजधानी मॅद्रिद श्वे झालेल्या जलवायू शिखर संमेलनात आज जारी हवामान बदल निर्देशांक यादीत भारताचा प्रथमच पहिल्या दहामधे क्रमांक लागला आहे या अहवालानुसार प्रति व्यक्ति उत्सर्जन आणि उर्जा वापराचा सद्यस्तर यावर आधारित निकषांप्रमाणे भारताचा नववा क्रमांक लागला आहे सुधारित हवामान यादीत भारताचा वरचा क्रमांक लागला असला तरीही कोळसा तसंच जीवाष्म श्विनावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतानं अद्याप कोणताही आराखडा तयार केला नसल्याचं अहवालात म्हटलं आहे

यामधल्या चौथ्या आरोपीनं याचिका दाखल केली नव्हती मद्यपान आणि अंमली पदार्थ सेवन रोखण्यासाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणा या संस्था आणि व्यक्तिंचा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्याची योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागानं सुरु केली आहे

प्रवासी भारतीय केंद्रात होणा या या कार्यक्रमाचं यजमानपद परराष्ट्र मंत्रालय करणार आहे भारत आणि वेस्ट डीज यांच्यातल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे उद्या संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल